जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना एक जवान शहीद

उत्तर प्रदेशातला कूख्यात गूंड विकास दुबे पोलीस चकमकीत ठार

आत्मनिर्भर भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ऊर्जेबाबत आत्मनिर्भरता आवश्यक आहे अस सांगून त्यांनी भारतीय परंपरेतलं सूर्योपासनेचं महत्त्व अधोरेखित केलं या प्रकल्पामुळे मध्य प्रदेश स्वस्त आणि शुद्ध उर्जेचं महत्त्वाचं केंद्र बनेल या प्रकल्पाचा लाभ मध्य प्रदेशातल्या गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना तसंच शेतकरी आणि आदिवासींना होईल असं ते म्हणाले

एका दिवसात करण्यात आलेल्या या आजपर्यंतच्या सर्वाधिक चाचण्या आहेत

या काळात अत्यावश्यक सेवा वगळता राज्यातली सर्व कार्यालयं उद्योग व्यवसाय आणि बाजार बंद ठेवण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव आर

तिवारी यांनी दिले आहेत बिहार बिहार राज्यातही राजधानी पाटणासह दहा जिल्ह्यांमध्ये संपूर्ण टाळेबंदी लागू करण्यात आली आहे बक्सर नवादा सुपौल आणि किशनगंज जिल्ह्यात तीन दिवस खागरिया जिल्ह्यात पाच दिवस तर पाटणा मुंगेर मधेपुरा कैमूर आणि पूर्णिया जिल्ह्यात सात दिवस टाळेबंदी लागू राहणार आहे बेगुसराय नालंदा आणि वैशाली जिल्ह्यात सहा दिवसांची टाळेबंदी लागू करण्यात आली आहे

फोम यांनी ट्वीट संदेशाद्वारे दिली आहे

जम्म काश्मीर जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्ताननं आज पहाटे पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत नौशेरा क्षेत्रातील राजौरी जिल्ह्यातील कलाल भागात नियंत्रण रेषेजवळ जोरदार गोळीबार आणि बॉम्बफेक केली भारतीय सैन्यानं या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं यात भारताचा एक जवान शहीद झाला या घटनेबाबत अधिक तपशिलाची प्रतीक्षा असल्याचं लष्कराचे जनसंपर्क अधिकारी कर्नल दविंदर आनंद यांनी सांगितल दरम्यान जम्मू काश्मीरमधील बांदीपोरा भागात पोलीस आणि सुरक्षा दलानं काल लष्कर ए तोयबाच्या एका दहशतवाद्याला अटक केली

जम्म काश्मीर लष्करे तोयबा या दहशतवादी संघटनेनं पूर्वनियोजित कट करून जम्मू काश्मीरमधील भाजपाचे नेते वसीम बारी यांची हत्या केली आहे असं काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजयकुमार यांनी सांगितलं

या हत्याप्रकरणात एक पाकिस्तानमधील तर एक स्थानिक दहशतवादी सहभागी असून त्यांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं आहे या दोघांचा शोध घेण्यात येत असून लवकरच लष्कर आणि राखीव पोलीस दल त्यांन ताब्यात घेईल असा विश्वास विजयकुमार यांनी व्यक्त केला विकास दबे उत्तर प्रदेशातला कुख्यात गुंड विकास दुबे आज सकाळी पोलिस चकमकीत ठार झाला पोलिस विकास दुबेला उज्जैनमधून कानपूरला नेत असताना कानपूरजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला अपघातानंतर दुबेनं पळून जायचा प्रयत्न केला त्यावेळी झालेल्या चकमकीत तो मारला गेल्याची माहिती कानपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक दिनेश कुमार यांनी दिली

क्रिकेट येत्या सप्टेंबर महिन्यात होणारी आशिया करंडक क्रिकेट स्पर्धा आता पुढच्या वर्षी जून महिन्यापर्यंत पुढं ढकलण्यात आली आहे

सुरक्षेच्या कारणासाठी ही स्पर्धा पाकिस्तानऐवजी श्रीलंकेत घेण्याचा निर्णय आशियाई क्रिकेट परिषदेनं घेतला आहे

नमस्कार